या योजनेमुळे प्रवासाला लागणाऱ्या वेळेची मोठी बचत झाली आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे पर्यटकांसाठी तसंच आपत्कालीन वैद्यकीय स्थितीतही उडान योजना उपयोगी ठरल्याचं दिसून आलं आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे

पूंछ जिल्ह्याचे विकास आयुक्त राहुल यादव यांनी त्यांना यासंबंधीचं प्रमाणपत्र प्रदान केलं

या मोर्चामध्ये व्यापारी वकील डॉक्टर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नागपूर इथल्या अरुण जोशी यांची सलग दहाव्यांदा मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे गेल्या नऊ वर्षांत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुण जोशी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले यात प्रामुख्याने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान असलेला वाडा दत्तक घेणे लडाख येथे सावरकरांच्या नावे गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करणे अशा मोठ्या निर्णयांचा यात समावेश आहे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी परवा ग्रुवारी निवडणूक होत आहे औरंगाबादचे विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या निवडण्कीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची नियुक्ती केली आहे

जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले

श्रीवर्धन तालुक्यात बोर्ली पंचतनजवळ काही तस्कर चंदनाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस आणि वनखात्याने संयुक्त कारवाई करून या तिघांना अटक केली अमरावती जिल्ह्यात पणन महासंघाने सुरू केलेल्या शासकीय केंद्राकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे या शासकीय केंद्रांवर बाजार भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आपला कापूस खूल्या बाजारात विकत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वेस्ट इंडीजसोबत नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्यानं या दोघांचं स्थान अबाधित राहिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन्ही फलंदाजांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे राहुलने अट्ट्याऐंशीव्या क्रमांकावरून एक्काहत्तराव्या तर श्रेयस एकशे चाराव्या क्रमांकावरून एक्क्याऐशीव्या क्रमांकावर झेप घेतली आहे महिला क्रिकेट क्रमवारीत भारताची डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव गोलंदाजीत द्सऱ्या क्रमांकावर आहे दीप्ती शर्मा पाचव्या तर पूनम यादव सहाव्या स्थानावर आहे